लसीकरण केंद्र म्हणून सर्व सार्वजनिक आरोग्य केंद्रांचा तसंच राज्य आरोग्य विमा योजनेअंतर्गत येणाऱ्या सर्व खासगी रुग्णालयांचा वापर करण्याचे राज्य सरकारांना स्वातंत्र्य देण्यात आल्याचं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी देशातल्या आरोग्य सचिवालयांशी काल संवाद साधत तयारीची माहिती घेतली खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरणासाठीचे पैसे इलेक्ट्रॉनिक आणि वित्त व्यवस्थापन यंत्रणेच्या माध्यमातूनच स्वीकारले जाणार आहेत लसीकरणाची क्षमता आणि वेग वाढवण्यासाठी अनेक खासगी आरोग्य सुविधांना मोहिमेत सहभागी करून घेण्यात आलं आहे याशिवाय सरकारच्या नियंत्रणाखालील वैद्यकीय महाविद्यालयांची रुग्णालये जिल्हा रुग्णालये उपविभागीय रुग्णालये आणि आरोग्य उप केंद्र यांचाही लसीकरण केंद्र म्हणून वापर केला जाणार आहे राजीव गौबा देशातल्या काही भागांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढल्याच्या पार्श्वभूमीवर कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना सावध राहण्याच्या आणि नियमांचं काटेकोर पालन करण्याच्या सूचना केल्या कोरोना नियमांचं पालन होत नसेल तिथं मोठा दंड आकारण्याची सूचनाही गौबा यांनी काल झालेल्या आढावा बैठकीत केली कोरोना संसर्ग वाढलेल्या महाराष्टू पंजाब गुजरात मध्य प्रदेश छत्तीसगड पश्चिम बंगाल तेलंगण आणि जम्मू काश्मीरच्या इथल्या मुख्य सचिवांशी गौबा यांनी स्वतंत्रपणे चर्चा केली

तसंच दिल्ली कर्नाटक आणि पश्चिम बंगाल इथू येणाऱ्या प्रवाशांसाठीही कोरोना चाचणी झाल्याचं प्रमाणपत्र आवश्यक करण्यात आलं आहे मन की बात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाद्वारे देश विदेशातील नागरिकांशी संवाद साधणार आहेत

हा कार्यक्रम आकाशवाणी दूरदर्शन तसंच न्यूज ऑन ए आय आर या एपसह शासनाच्या प्रचलित मंचांवरून प्रसारित केला जाणार आहे त्याचबरोबर या कार्यक्रमाचं प्रादेशिक भाषांमधून आज रात्री आठ वाजता प्रसारण केलं जाणार आहे

आंदोलन स्रू झाल्यापासून करण्यात आलेली ही सर्वांत मोठी कारवाई आहे आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक आंदोलक जखमीही झाला

कारवाई तीव्र झाली असली तरी आंदोलकांनी आज प्न्हा लष्करी राजवटीला विरोध करण्यासाठी मोर्चा काढणार असल्याचं जाहीर केलं आहे दरम्यान लष्कराच्या ताब्यातून सत्ता काढून घेण्यासाठी हर प्रकारे प्रयत्न करण्याचं आवाहन संयुक्त राष्ट्रांमध्ये करणाऱ्या म्यानमारच्या राजद्ताची देशाचा विश्वासघात केल्याबद्दल हकालपट्टी केल्याचं सरकारी माध्यमातून काल जाहीर करण्यात आलं चीनवर टीका चीनमध्ये कोरोना नियमांच्या नावाखाली जनतेच्या नागरी आणि राजकीय हक्कांवर गदा आणली जात असल्याचा दावा संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार विभागाच्या प्रमुख मिशेल बॅशलेट यांनी काल केला

चीनच्या शिनजिआंग प्रांतात नागरिकांना बेकायदा पद्धतीनं ताब्यात ठेवण्याचे आणि लैंगिक अत्याचाराचे प्रकार घडत असल्याचा दावाही त्यांनी केला बोडोलँड आघाडी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आसाममधल्या बोडोलँड पीपल्स फ्रंट या पक्षानं महाआघाडीत सामील होण्याचा निर्णय घेतला आहे या पक्षाचे अध्यक्ष हिग्रमा महिलरी यांनी काल रात्री ट्वीटरवरून ही घोषणा केली कॉंग्रेस ऑल इंडिया यूनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट डावे पक्ष आणि अंचालिक गण मोर्चा या पक्षांचा महाआघाडीत समावेश आहे विद्यमान सरकारमध्ये बोडोलँड पीपल्स फ्रंट पक्षाचे तीन मंत्री आहेत मात्र भाजपने त्यांच्याऐवजी यूपीपीएल या पक्षाबरोबर आधीच आघाडी जाहीर केली आहे खेळणी महोत्सव सरकारतर्फे खेळणी उद्योगाला संपूर्ण पाठिंबा आणि सहकार्य केलं जाईल अशी ग्वाही केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी काल खेळणी उद्योजकांना दिली देशातील पहिल्या खेळणी महोत्सवात आयोजित मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सत्रात ते बोलत होते खेळणी उत्पादनाला चालना देण्यासाठी कोणताही अडथळा येऊ दिला जाणार नाही व्यवसाय सुलभता आणण्यासह पर्यावरण संबधित आणि अन्य सरकारी परवानग्या आदी बाबतीत सर्व सहकार्य केलं जाईल ज्या ज्या ठिकाणी विशेष खेळणी उद्योग केंद्र निर्माण केलं जाईल तिथं गुणवत्ता तपासणी केंद्रही निर्माण केली जातील यासाठीचं शुल्क कमी ठेवलं जाईल भारतीय खेळणी उत्पादकांनी दर्जेदार उत्पादनांवर लक्ष केंद्रित करावं यामुळं जागतिक बाजारपेठेत भारतीय खेळण्यांचा हिस्सा वाढण्यास मदत होईल असं आवाहन गोयल यांनी केलं भारतीय संस्कृती परंपरा व्यक्ति यांचं प्रतिबिंब खेळण्यांमध्ये उमटलं पाहिजे असं मत केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी या वेळी व्यक्त केलं

आप बसपा आणि अन्य राजकीय पक्षही रिंगणात असले तरी मुख्य लढत भाजप आणि कॉंग्रेस यांच्यामध्ये होणार आहे

थोर शास्त्रज्ञ सी

काल झालेल्या अंतिम सामन्यात त्याचा बल्गेरियाच्या डॅनिएल असेनोव्ह यानं पराभव केला अंतिम सामन्यात दीपक कुमार विजयी झाला नसला तरी त्याच्या आक्रमक खेळीनं आणि पदलालित्यानं प्रेक्षकांची मनं जिंकल्याचं ट्वीट भारतीय बॉक्सिंग मंडळानं केलं आहे

मुंबईत आज आकाश निरभ्र राहण्याचा अंदाज असून चेन्नई आणि कोलकत्यात वातावरण अंशत ढगाळ राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार